या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्टीय ग्रामीण उपजीविका अभियानासह विविध विकास योजनेतलल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार नियुक्ती पत्र प्रमाणपत्र तसंच महिला बँक प्रतिनिधींना नियुक्ती पत्र आणि लघ् एटीएमचं वितरण करण्यात आलं

या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं नाच डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यासह इतर विचारवंतांच्या हत्या प्रकरणात समोर येत असल्याच्या कारणावरून काँग्रेस पक्षाकडून या संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येत आहे याबाबत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदीसंदर्भात राज्य सरकारनं यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचं सांगितलं होतं त्यावर बोलताना अहीर यांनी ही बाब स्पष्ट केली हा राज्य सरकाचा अंतर्गत मुद्दा असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा याबाबत केंद्राकडे प्रस्ताव आल्याशिवाय केंद्र शासनाला कारवाई करता येणार नाही असंही अहीर यांनी स्पष्ट केलं

राष्टपती भवनानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जेटली यांनी तीन महिन्यांची सुटी घेतली होती या काळात अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांनी सांभाळला

भारताच्या बौद्ध संस्कृतिची ओळख करुन देणं आणि बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटन स्थळांचा विकास करणं हा या संमेलनाचा उद्देश आहे

हे दोघं मुरली विजय आणि कुलदीप यादव यांची जागा घेतील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला त्यात या दोघांचा समावेश आहे

आज नेमबाजीत महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात वर्षा वर्मन आणि श्रेयसी सिंह सुवर्ण पदकासाठी खेळणार आहेत कबड्डी मध्ये आज भारतीय महिला आणि प्रुष संघाचा उपान्त्य फेरीचा सामना होणार आहे याशिवाय जलतरण व्हॉलिबॉल बास्केट बॉल जिम्नॅस्टिक नौकानयन या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण तीन रौप्य आणि आठ कांस्य पदकं मिळवत पदक तालिकेत सातवं स्थान मिळवलं आहे

मात्र अनिवासी भारतीय आंतरराष्टीय संस्था इत्यादींकड्रन येणारा मदतनिधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीत स्वीकारला जाईल असं परराष्ट मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं मदत आणि प्नर्वसन कार्यासाठी जी जी मदत आवश्यक आहे ती देशांतर्गत प्रयत्नांमधून पूर्ण करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले इतर देशांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल सरकारनं आभार व्यक्त केले आहेत असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या बाबरनाड जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला काल रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला